तोपर्यंत कोरोना प्रतिबंधाचे सगळे नियम अवश्य पाळा

स्थानिक कंटेनमेंट धोरणाची अंमलबजावणी आणि ग्रामीण भागांमध्ये ऑक्सीजनचं योग्य रितीनं वितरण करण्यासही त्यांनी सांगितलं आहे पंतप्रधानांनी आज एका उच्चस्तरीय बैठकीत कोविड आणि लसीकरण स्थितीवर चर्चा केली ऐकूया त्याविषयी अधिक माहिती या बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांनी राज्य आणि जिल्हा निहाय परिस्थिती चाचणी क्षमता ऑक्सीजनची उपलब्धता आरोग्य निगेच्या पायाभूत सुविधा आणि लसीकरणाचं नियोजन यांच्याविषयी तपशिलवार माहिती दिली चाचणी पॉझिटीव येण्याचा दर उच्च असलेल्या राज्यांमध्ये विशेषतः स्थानिक कंटेनमेंट धोरण आखणं नितांत गरजेचं आहे असं सांगून मोदी यांनी चाचणीचं प्रमाण वेगानं वाढवण्याच्या सूचना केल्या राज्यांनी कोविड रुग्णांची संख्या पारदर्शक पद्धतीनं द्यावी असंही त्यांनी आवाहन केलं घरोघरी चाचणी आणि सर्वेक्षणाद्वारे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकट करण्यास त्यांनी सांगितलं तसंच आशा आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांना सर्व आवश्यक साधनांनी सुसज्ज करण्याचे निर्देश त्यांनी दिले ग्रामीण भागात ऑक्सीजन पुरवठ्याची खात्री करण्यासाठी एक वितरण योजना तयार करावी असं ते म्हणाले काही राज्यांमध्ये वेंटिलेटर्स न वापरता तसेच पडून असल्याबद्दल काही बातम्या आल्या आहेत त्याची गंभीर नोंद त्यांनी घेतली असे वेंटिलेटर्स तत्काळ वापरात आणावेत असे निर्देश मोदी यांनी दिले भविष्यातील लसींची उपलब्धतेबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मनोज क्षीरसागर पुणे

राज्य निहाय विचार करता उपचाराधीन रुग्णसंख्येत घट नोंदवल्या गेलेल्या राज्यांची संख्या वाढते आहे

उपचाराधीन रुग्ण संख्येतली सर्वाधिक वाढ आज तमिळनाडूत नोंदवली गेली

आंध्रप्रदेश केरळ पश्विम बंगाल उत्तराखंड आणि ओदीशातल्या उपचाराधीन रुग्णसंख्येतली वाढही चार आकडी आहे आधार आधार कार्डासाठी कोणालाही लस औषधं तसंच रुग्णालयात प्रवेश नाकारता येणार नाही असं भारतीय ओळख प्राधिकरणानं सांगितलं आहे समाज माध्यमांमधून अशा काही बातम्या पसरल्या होत्या या महामारीच्या काळात केवळ आधार कार्ड सेवा म्हणून नाकारता येणार नाहीत असंही प्राधिकरणानं पुढं म्हटलं आहे मदत कोविड संकटाचा सामना करण्यासाठी आलेली परदेशी मदत जलद गतीनं आणि सुलभतेनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे रवाना होत असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आज सांगितलं यासाठी समर्पित समन्वय कक्ष स्थापन केला गेला असून सर्व प्रकारच्या मदतीचा हिशोब आणि वाटप हा कक्ष ठेवत आहे

एनटिपीसी राष्ट्रीय औष्णिक वीज महामंडळानं विविध राज्यांमधल्या आपल्या वीज निर्मिती प्रकल्पांमध्ये कोविड उपचारासाठीच्या सुविधा निर्माण केल्या आहेत

इस्रायल पॅलेस्टिनी इस्रायल आणि पॅलेस्टिनी यांच्या दरम्यान सुरु असलेला संघर्ष निवळण्यासाठी चर्चेत सहभाग घेण्याकरिता अमेरिकेतर्फे हादी अमर हे दूत म्हणून आले आहेत संघर्षाच्या भागात शाश्वत शांततेची गरज असून त्याबाबत इस्रायली पॅलेस्टिनी आणि संयुक्त राष्ट्रांचे अधिकारी चर्चेत भाग घेतील तत्पूर्वी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची बैठक होईल

तर पॅलेस्टिनींनी इस्रायलवर रॉकेट्सनी हल्ला केला

राज्यांचे वित्त मंत्री तसंच केंद्र आणि राज्यातील वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित राहतील

संस्कृती मंत्रालयानं ही माहिती देताना सांगितलं की या अनोख्या कला उत्सवामध्ये कलानिर्मिती आणि सहभागासाठी एक मंच उपलब्ध होणार आहे

लहान मुलं तसंच सर्व इच्छुक प्रौढांसाठी एक कल्पक माध्यम पुरविण्यसाठी ऑनलाईन संवादात्मक कार्यक्रमांचं आरेखन आणि सादरीकरण या कार्यशाळेत होणार आहे आघाडीचे कलाकार शिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून या कार्यशाळेत सहभागी झाले असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे या कार्यशाळेत चित्रकला शिल्पकला छाप बनविणे विडीयोग्राफी आणि कठपुतळी तसंच अन्य संबंधित कलांचा समावेश असणार आहे जलजीवन खेड्यांमधील प्रत्येक घराला पिण्यायोग्य पाणी मिळावं म्हणून राष्ट्रीय जल जीवन मिशननं राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांसाठी पाण्याची गुणवत्ता आणि देखभाली संदर्भात आज मार्गदर्शक सूचना जारी केल्या पाण्याची गुणवत्ता आणि देखभाल ही जनतेला प्रामुख्याने मुलांना आजारी पडण्यापासून वाचवू शकेल

वर्षातून एकदा सगळ्या जलस्रोतांची रासायनिक घटक आणि विषाणूसाठी चाचणी केली जाईल

यामध्ये महिलाना प्राधान्य असेल

तोपर्यंत संपूर्ण पश्विम किनारपट्टीवर मार्सेमारी पूर्णत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत किनाऱ्याला धडक दिल्यानंतर वादळ द्वारका कच्छ पोरबंदर जूनागड गीर सोमनाथ आणि जामनगर जिल्ह्यात मोठं नुकसान करण्याची शक्यता आहे या वादळाच्या प्रभावामुळे आज रात्री आणि उद्या कोकणात आणि सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये सर्वत्र पाऊस अपेक्षित असून काही ठिकाणी मुसळधार वृष्टी होऊ शकते

टाक्टी चक्रीवादळाच्या परिणामी दक्षिण कोकणात आज मुसळधार पाऊस पडत आहे राज्याच्या किनाऱ्याजवळून जाणाऱ्या या चक्रीवादळाबाबत आज सायंकाळपासून रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा आपत्ती निवारण कक्षातफें ठिकठिकाणी लोकजागृती करण्यात येत आहे समूह माध्यमावरील संदेशांबरोबरच गावागावांत दवंडी पिटली जात आहे ध्वनिक्षेपकावरून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला जात आहे उद्या सायंकाळपर्यंत हे वादळ रायगड जिल्ह्याच्या किनाऱ्या जवळून जाणार असल्याचे जिल्हा आपत्ती प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे त्यादृष्टीनं जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत तर मच्छीमार बांधवानाही समुद्रात जाण्यास बंदी घातल्यानं हजारो बोटी समुद्रकिनारी लागलेल्या आहेत रायगड जिल्ह्यात वादळाचे परिणाम काल पासूनच जाणवायला लागले असून समुद्रात जोरदार लाटा उसळत आहेत काल महाड पोलादपूर सह दक्षिण रायगडला पावसाने झोडपून काढलं आज दिवसभर वातावरण ढगाळ आहे

निधन जेष्ठ कॉंग्रेस नेते आणि केरळचे माजी राज्यपाल रघुनंदन लालभाटिया यांचं आज सकाळी अमृतसर इथे निधन झालं

अमृतसर मतदार संघातूनते सह वेळा खासदार म्हणून निवडून आले होते

नमस्कार